उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाजी चौघरी कैफ उल वारा या स्थानिक नागरिकाची भेट घेऊन संपर्क मोहिमेला सुरुवात केली गोरखपूर विद्यापीठातल्या एका चर्चासत्रातही ते सहभागी झाले हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी पंचकुला इथं आपल्या मंत्रीमंडळातील सदस्यांसह संपर्क मोहिमेला सुरुवात केली यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशातल्या मुस्लिम समुदायाच्या अधिकारात किंवा स्थितीत काहीही बदल होणार नाही असं सांगितलं भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीत या मोहिमत सहभागी होणार आहेत तर कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा गाझियाबादमधे या मोहिमेची सुरुवात करतील राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीयमंत्री देशात विविध ठिकाणी घरोघरी जाऊन या विधेयकाबाबत माहिती देणार आहेत

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातल्या ननकाना साहेब इथं जाणार असल्याचं समितीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी काल बातमीदारांना सांगितलं हे शिष्टमंडळ ननकाना साहेब गुरुद्वारावर जमावानं केलेल्या हल्ल्यानंतरच्या तिथल्या परिस्थितीचा आढावा घेईल तसंच तिथल्या शिख कुटुंबियांचीही भेट घेईल या हल्ल्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं हल्ल्यातल्या दोषींवर पाकिस्तान सरकारनं कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असून या प्रकरणी आपण संयुक्त राष्ट्रांत दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडाळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मंजूरी दिली

या यादीनुसार मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी असेल अनिल देशमुख यांच्याकडे गृह खात्याची तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदीरी दिली आहे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक चव्हाण यांच्याकडे आणि सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे

नितीन राऊत यांच्याकडे उर्जा वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण डॉ

अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानी इराकी मिलिशिया नेता अबू महदी अल मुहंदस तसेच आणि इतर जण मारले गेल्यानंतर इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दुल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे

पश्चिम बंगालमधल्या बर्धमान रेल्वे स्थानकाच्या इमारतीचा एक भाग काल संध्याकाळी कोसळल्यामुळे दोन जण जखमी झाले आहेत

जखमींना बर्धमान रुग्णालयात दाखल केलं आहे

आकाशवाणीच्या एफएमरेनबो वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडेदहा पर्यत या सामन्याचं धावतं समालोचन केलं जाईल

गस्त घालत असताना भारत म्यानमारच्या सीमेलगत एक अनोळखी इसम भारतीय हद्दीत घुसताना दिसला जवानांनी या इसमाला हटकलं असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जवानांनी अटक केली

उर्वरित उमेदवार झारखंड कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आणि उत्तराखंड राज्यातले आहेत